केंद्रसरकारनंमुलींनासक्षमबन वण्यासाठीशिक्षणप्रवेश चांगलीआरोग्यसेवाआणिलिंगभावसंवेदनशीलतायाविषयीसुधारणाआणण्यासाठीअनेकवैविध्यपूर्णउपक्रम योजनांवरलक्षकेंद्रितकेलंआहे तसंचमुलींच्यासक्षमीकरणासाठीकामकरणाऱ्याआणिआपल्यामुलींसाठीसन्मानआणिसुनिश्चितसंधीमिळवूनदेण्याबाबतप्रय त्नकरतअसलेल्यानागरिकांचहीत्यांनीआपल्यासंदेशातकौतुककेलंआहे प्रजासत्ताकदिनाच्यासंचलनातूनआपणभारताच्यामहानसामाजिक सांस्कृतिकवारशालातसंचजगातल्यासर्वातमोठ्यालोकशाहीच्यासंविधानालाअभिवादनकरतोअसंप्रधानमंत्रीनरेंद्रमोदीया नीम्हटलंआहे मोदीयांनीआजत्यांच्यानिवासस्थानीप्रजासत्ताकदिनाच्यासंचलनातसहभागीहोतअसलेल्याएनसीसीआणिएनएसएसकॅडे तसंचचित्ररथकलाकारांसोबतसंवादसाधलात्यावेळीतेबोलतहोते

देशालास्वातंत्र्यमिळवूनदेण्यासाठीआपल्यालासर्वस्वाचात्यागकरायचीसंधीमिळालीनाही मात्रदेशासाठीआपलंसर्वोत्तमयोगदानदेण्याचीसंधीआपल्यालामिळालीआहेअसंहीत्यांनीयावेळीअधोरेखितकेलं

साहित्यमहामंडळाचेकार्यवाहदादागोरेयांनीआजपत्रकारपरिषदेतहीमाहितीदिली

जिल्ह्यातआजपाचजणांचाअहवालपॉझिटिव्हआला

केंद्रीयआरोग्यमंत्रालयाचेअतिरिक्तआरोग्यसचिवडॉक्टरमनोहरअग्नानीयांनीबातमीदारांशीबोलतानाहीमाहितीदिली

देशभरातल्यामहिलांचंजीवनमानउंचावतसंचस्त्रीजन्मदरवाढावायासाठीकेंद्रसरकारबेटीबचावबेटीपढावहेअभियान राबवतआहे

याशाळांच्यामाध्यमातूनसर्वचस्तरावरमागासप्रवर्गांमधल्यामूलींनागुणवत्तापूर्णशिक्षणाचीसोयउपलब्धकरूनदिलीजातआहे केंद्रशासनाच्याबेटीबचाव बेटीपढावया अभियानाअंतर्गतध्वळेजिल्ह्यातल्यामहिलाबालकल्याणमंत्रालयाच्यावतीनराबवल्याजाणाऱ्याध्वळेजिल्हाप्रकल्पसंचालिका सौ

यंदा बांग्ला देश हे राष्ट्र केंद्रस्थानी ठेवण्यात आलं होतं

इन ट्र द डार्कनेस हा सुवर्ण मयूर पुरस्काराचा मानकरी ठरला तर रौप्य आणि पुरस्कार ब्राझिलियन चित्रपट व्हॅलेनटिनाला मिळाला प्रसिद्ध हिंदी अभिनेत्रीझीनतअमानसमारोपसमारंभाच्याप्रमुखपाहुण्या तर राज्यपाल भगतसिंग कोश्यारीकेंद्रीयपर्यावरण वनआणिहवामानबदलराज्यमंत्रीबाबूलसुप्रियोहेदेखीलसमारोपसोहळ्यालाउपस्थितहोते

महोत्सवातल्याविजेत्यांचीघोषणाहीआजच्यासमारोपसोहळ्यातकेलीगेली

यवतमाळजिल्ह्याचेनायबतहसीलदारवैभवपवारआणितलाठीगजाननसुरोशेयांच्यावरवाळूतस्करांनीचाकूनंहल्ला केल्याची माहितीआमच्यावार्ताहरानंदिलीआहे

राष्ट्रपतींचं भाषण आकाशवाणी द्रदर्शनच्या सर्व चॅनल्सवरुन विजीनंतर हिंदीत संध्याकाळी सात वाजता प्रसारित केलं जाणार तसंच द्रदर्शनवरून प्रादेशिक भाषांमध्येही यानंतर लगेच प्रसारित करण्यात येईल कोविंद यांचं भाषण आकाशवाणीवरून प्रादेशिक भाषांमध्ये प्रादेशिक चॅनलवरुन रात्री साडेनऊला प्रसारित करण्यात येईल

याप्रकल्पासाठीपालिकेनंसुरुकेलेलीनिविदाप्रक्रियासध्याअंतिमटप्प्यातआहे

मुख्यमंत्रीउद्धवठाकरेयांच्यासंकल्पनेतूनमुंबईतस्ट्रीटफूडहबतयारकेलाजाणारआहे

मराठवाडा आणि विदर्भाच्या बहुतांश भागात तसंच कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या तुरळक भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे